विरोधकांनी विविध कारणावरुन गोंधळ घातल्यामुळे राज्यसभेचं कामकाज आज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब चिटफंड घोटाळ्याप्रकरणी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार आणि तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार कुणाल घोष यांची सीबीआय चौकशी आजही सुरुच

इंडिया एक्स्पो मार्ट इथं या तीन दिवसीय द्वैवार्षिक कार्यक्रमाला सुरुवात झाली मानवतेच्या ऊर्जाविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी तेल आणि वायूसाठी पारदर्शक आणि लवचिक बाजारपेठांकडे वळण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला जागतिक ऊर्जा पटलावर बदलाचे वारे वाहणं साहजिक असल्याचं ते म्हणाले ऊर्जा पुरवठा स्रोत आणि वापराच्या पद्धती बदलत असून स्वस्त नवीकरणीय ऊर्जा तंत्रज्ञान आणि डिजिटल वापर यात समन्वय साधण्याची चिन्हे दिसत आहेत यामुळे शाधत विकासाची उद्दिष्ट साध्य करायला गती मिळेल असं ते म्हणाले देशात नील ज्योत क्रांती उदयाला येत असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं

ऊर्जा क्षेत्रात जगाला भेडसावणा या समस्यांवर चर्चा करण्यासाठी पेट्रोटिकेने एक मंच उपलब्ध करुन दिला आहे असं ते म्हणाले ऊर्जा पुरवठ्यात समान न्याय देण्यात भारतानं उल्लेखनीय काम केल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री धमेंद्र प्रधान यांनी यावेळी म्हाळा उज्ज्वला योजना आणि सी भिंस वितरण व्यवस्थेच्या विस्तारामुळे जनतेला स्वयंपाकाचं स्वच्छ श्विन उपलब्ध झाले आहे असं ते म्हणाले विरोधकांनी विविध कारणावरुन गोंधळ घातल्यामुळं राज्यसभेचं कामकाज आज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकुब करण्यात आलं आहे आज कामकाजाला सुरुवात झाल्यावर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पार्शीच्या सदस्यांनी उत्तर प्रदेशात भेसळयुक्त दारुमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणाचा विषय उपस्थित केला राज्यसभेचं अध्यक्ष एम वेंकच्या नायडू यांनी या विषयाला परवानगी नाकारली आदिवासी कार्यमंत्री ज्यूएल ओराम यांनी अनुसुचित जाती विषयी घ ज्ञा सुधारणा विधेयक मांडलं तर परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी अनिवासी भारतीयांच्या विवाह नोंदणी संबधीच विधेयक मांडलं या विधेयकाला काँग्रेसनं जोरदार विरोध केला आंध्र प्रदेशला विशेष आर्थिक सुविधा देण्याच्या मागणीवरुन तेलगु देसमचे सदस्य अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत येऊन घोषणा देवू लागले

देशाचा विकास आणि सुरक्षेसंबधी महत्वपूर्ण मुद्यांवर राजकीय पक्षांनी सर्वसहमतीनं काम करावं असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हालि आहे काल बंगलूरु मध्ये एका कार्यक्रमात बोलताना नायडू यांनी संसद आणि विधीमंडळाचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी राजकीय पक्षांनी एक सर्वमान्य आचार संहीता तयार करावी असं आवाहन केलं राजकीय पक्षांनी संकुचित विचार बाजूला ठेवून दूरवृष्टीनं व्यापक विचार करुन कृषी विषयक समस्या सिंचन दारिद्रय निरक्षरता याबाबत सहमतीचं राजकारण करावं असं मत त्यांनी मांडलं

राजस्थानात भारतीय लष्कराची जयपूरस्थित सप्त शक्ती कमांड आपत्कालीन परिस्थितीतल्या मदतकार्याविषयी दोन दिवसाचं सराव अभियान करत आहे आज सुरु झालेल्या या अभियानात राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या संबधित यंत्रणाही सहभागी झाल्या आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लष्कराच्या संयुक्त परिषदेत संका मुक्त भारताची संकल्पना मांडल्यानंतर अशा सरावाला सुरुवात झाली जयपूर यें होत असलेलं हे आठवं सराव अभियान आहे

या हेलिकॉप्टरमुळे भारतीय हवाई दलाची वहन क्षमता वाढेल असं धिनुक हेलीकॉप्टरांची निर्मिती करणाऱ्या बोइंग कंपनीने म्हटले आहे

राजस्थानमधे गुर्जर आंदोलन सुरु असून सवाई माधोपूर जिल्ह्यात मलारना डूंगरमधे दिल्ली मुंबई रेल्वे मार्ग अजूनही रोखून धरण्यात आला आहे

गुंर्जर आंदोलन आता धौलपूर बुंदी आणि अन्य जिल्ह्यातही पसरलं आहे विटफंड घोटाळ्याप्रकरणी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार आणि तृणमूल काँप्रेसचे माजी खासदार कुणाल घोष यांची चौकशी सीबीआय आजही शिलाँग इथं करणार आहे हा चौकशीचा तिसरा दिवस आहे काल या दोघांनाही समोरासमोर बसवून प्रश्न विचारण्यात आले सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही चौकशी चालू आहे या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवण्यात पूर्वी पश्विम बंगाल सरकारतर्फे स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचं नेतृत्व राजीव कुमार यांच्याकडे होतं त्या तपासाअंतर्गत राजीव कुमार यांनी महत्त्वाचे पुरावे नष्ट केल्याचा सीबीआयचा आरोप आहे

मात्र या चौकशीवर देखरेख ठेवण्यासाठी एखादी समिती स्थापन करायला सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पीठानं नकार दिला आहे उत्तर प्रदेश सरकारने साहारनपूर आणि कुशीनगर मधल्या विषारी दारू दुर्घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन केलं आहे रेल्वेचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सिंघल या पथकाचं नेतृत्व करतील गोरखपूरचे विभागीय आयुक्त अमित गुप्ता आणि पोलीस महासंचालक जय नारायण सिंग तसंच आयुक्त चंद्रप्रकाश त्रिपाठी आणि सहारानपूरच्या पोलीस महासंचालकांचा या विशेष तपास पथकात समावेश आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या विचारसरणीचे प्रवर्तक पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना श्रद्धांजली अपर्ण केली आहे एकात्मिक मानवतावादाविषयी दिनदयाळजींच्या विचारानी अनेकांना प्रेरणा दिली देशभक्त कार्यकर्त्यांची एक मोठी फळी घडवण्यात त्यांचा महत्वाचा वाता होता

राजकारणात पारदर्शकता आणि शुचिता यावी याकरता त्यांच्या पुण्यतिथी निमित्त भाजपा समर्पण दिवस अभियानाची सुरुवात करणार आहे जम्मू कश्मीर मध्ये बुधवार ते शुक्रवार दरम्यान पाऊस तसंच उंचावरील भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे कोरङ्या हवामानामुळे या भागात थंडीची लाट कायम आहे जम्मू काश्मीरच्या पश्विमेकडच्या भागात उद्या रात्री किंवा परवा सकाळपासून हलक्या स्वरूपाची बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे आणि दिवसा याची तीव्रता वाढू शकते असं हवामान विभागाच्या संचालक सोनम लोटस यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं

राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांच्या वतीने त्यांच्या एडीसीनं पुष्पांजली वाहिली

आसाममधे कचर पोलीसांनी म्यानमार आणि बांगलादेशच्या आठ संशयित परदेशी नागरिकाना काल ताब्यात घेतलं गुप्त माहितीच्या आधारे पोलीसांनी सिलचर पोलीस ठाण्यांतर्गत येणा या सईदपूर गावातून त्यांना अ ऊ केली त्यांची चौकशी सुरु आहे यापैकी सहाजण म्यानमारचे तर दोन जण बांगलादेशचे नागरिक आहेत